दहा हजारपेक्षा जास्त रुग्ण आढळण्याचा हा सलग तिसरा दिवस आहे

यामध्ये एका तिळ्यांसह जुळ्या बाळांचाही समावेश आहे

जिल्ह्यात रुग्ण संख्येने हजाराचा आकडा पार केला असून आतापर्यंत पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या एक हजार सात झाली आहे

पॉझिटिव्ह रुग्णांपैकी एक मोहाडी तर एक भंडा यातला आहे

ध्वळ्यात आज आणखी दोन कोरोनाविषाणू बाधित रुग्णांचा मृत्यू झाला यात ध्वळे शहरातल्या एका अल्पवयीन मूलीचा आणि जळगाव जिल्ह्याचा रहिवासी असलेल्या रुग्णाचा समावेश आहे

त्यानुसार सर्व देशानी संभाव्य धोका टाळण्यासाठी त्वरित अफवांचा प्रसार रोखत संयुक राष्ट्रांच्या दिशानिदेशांचं पालन करण्याचं आवाहन केलं होतं मुंबईजवळ ठाणे शहराजवळ स्थानिक स्मशानभूमीतले दोन कर्मचारी कोविड पॉजिटीव्ह आढळले आहेत

लॉकडाऊनमुळे कोविड फैलावाला काहिशी खीळ बसली असून त्याचा शिगेला पोहोचण्याचा काळ सुमारे आठ आठवड्यांनी पुढे गेला असल्याचं भारतीय वैद्यकीय संशोधन परिषदेनं नेमलेल्या संशोधन पथकाच्या अभ्यासात दिसून आलं आहे

त्या पार्श्वभूमीवर आरोग्य मंत्रालयाने काल कोविड संबंधी वैद्यकीय व्यवस्थापन मार्गदर्शक प्रणाली जारी केली त्यानुसार रेमडेसिवीर चा वापर मर्यादित आपत्कालीन उपचारात तपासणीचा भाग म्हणून करता येणार आहे या औषधाच्या वापराला अमेरिकेच्या अन्न आणि औषध प्रशासनाची मान्यता नसल्याचंही आरोग्य मंत्रालयानं स्पष्ट केलं आहे आज जागतिक रकदाता दिवस आहे कोरोना आणि अन्य आजारांतील गरजू रुणांच्या उपचारासाठी सातत्याने रकाची गरज भासत आहे सर्वच रुग्णांना वेळेवर रक्त मिळणे आवश्यक आहे यासाठी राज्य रक्त संक्रमण परिषदेच्या माध्यमातून फेसबुकच्या रक्तदान टूलची मदत घेतली जाईल अशी माहिती राज्याच्या आरोग्य विभागाचे प्रधान सचिव डॉ प्रदीप व्यास यांनी आज ट्विट करून दिली

भारताला पाकिस्तान किंवा चीनच्या भूमीमधे रस नसून सौहार्द आणि शांती हवी आहे असं केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी गुजरातमधे अहमदाबाद ी जनसंवाद यात्रेत सांगितलं भारत कधीही आपल्या शेजा यांची जमीन गिळंकृत करणार नाही असं ते म्हणाले

पेट्रोल आणि डिझेलच्या दरानं आज सलग आठव्या दिवशी वाढ नोंदवली आहे

शेजारी तेलंगणा राज्यामधे बांधण्यात आलेल्या मेडीगड्डा धरणामुळे राज्यातली जमीन पाण्याखाली गेल्यासंदर्भात अभ्यास करण्यासाठी राज्यशासनानं सहा सदस्यांची एक समिती नियुक्त केली आहे या धरणाचं बांधकाम राज्यशासनाला कळवल्यानुसार झालेलं नसून त्यामुळे गडचिरोली जिल्ह्यातल्या सिरोंचा भागातली बरीचशी जमीन पाण्याखाली गेली आहे असं राज्यसरकारच्या निवेदनात म्हटलं आहे या धरणाच्या बांधकामासाठी राज्याचे तत्कालीन मुख्यनंत्री देवेंद्र फडणवीस आणि तेलंगणचे तत्कालीन मुख्यमंत्री के चंद्रशेखर राव यांनी समझोता करार केला होता

काँग्रेस पक्षाचे माजी खासदार तथा जनलक्ष्मी बँकेचे संस्थापक माधवराव बळवंतराव पाटील यांचं आज सकाळी नाशिक खिं निधन झालं

मूत्रपिंड निकामी झाल्यामुळे एका खाजगी रुग्णालयात त्यांच्यावर डायलिसिस उपचार सुरू होते

नाशिक क्षे त्यांच्या पार्थिवावर अंतिम संस्कार करण्यात आले बॉलिवूडमधील प्रसिद्ध अभिनेता सुशांत सिंग राजपूत यांनी मुंबईतील बांद्रा येथील आपल्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याचं समोर आलं आहे त्याच्या आत्महत्येचं कारण समजू शकलं नसून यासंबंधी पोलीस अधिक तपास करत आहेत सुशांतनी आपल्या अभिनय कारकिर्दीची सुरुवात किस देश में है मेरा दिल या मालिकेतून केली होती काय पो छे चित्रपटातल्या नायकाच्या भूमिकेतून त्यांनी मोठ्या पडद्यावर पदार्पण केलं भारताचा माजी क्रिकेट कर्णधार महेंद्रसिंग धोनीच्या जीवनपटानं त्यांना मोठं व्यावसायिक यश मिळवून दिलं शिवाय द डिटेक्टिव्ह व्योमकेश बक्षी पीके चितचोर या चित्रपटातील त्यांच्या भूमिकाही खूप गाजल्या अभिनेत्री सारा अली खान बरोबर चा केदारनाथ हा त्यांचा सर्वात शेवटचा चित्रपट ठरला छिछोरे या चित्रपटात नैराश्यग्रस्त होऊन आत्महत्या करु पाहणाऱ्या मुलाच्या त्याला धीर देऊन उभं करणाऱ्या वडिलांची भूमिका त्यांनी केली होती सुशांतसिंग राजपूत यांच्या मृत्यूमुळे सर्वत्र हळहळ व्यक्त होत असून बॉलिवूडवर शोककळा पसरली आहे उपराष्ट्रपती एम वेकैया नायडू यांनी सांगितलं की सूशांत सिंह यांनी सिल्वर स्क्रिन वर अनेक भ्रमिकांमधून जिवन्त अभिनय केला होता ते खूप लवकर आपल्यातून निघून गेले असं सांगत त्यांनी शोक व्यक्त केला एका अतिशय उमद्या आणि तरूण अभिनेत्याने खूप लवकर जगाचा निरोप घेतला आपण त्याच्या कुटुंबियांच्या दुःखात सहभागी आहोत असं ट्विट करत प्रधानमंत्री मोदी यांनी श्रद्वांजली वाहिली सूशांतसिंग राजपूत याच्या आत्महत्येचं वृत्त खूप धक्कादायक आहे अशा शब्दात उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी एका ट्विटमध्ये म्हटल आहे की सुशांत एक प्रतिभावान अभिनेता होता चित्रपटसृष्टीतील अनेक कलाकार समीक्षक निर्माते दिग्दर्शक यांनी सुद्धा ट्विट करून सुशांतबद्दल आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत नैऋत्य मोसमी पाऊस आज संपूर्ण राज्यभरात पोहोचला असल्याचं हवामान विभागानं सांगितलं आहे